आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी केलं आहे

प्रगती साध्य करायची असेल तर शांतता प्रस्थापत करणं गरजेचं असल्याचं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे फ्रान्सची राजधानी पॅर्वरस इथं भारतीय समुदायाच्या लोकांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगामध्ये केवळ संवादातूनच प्रगती साध्य केलो जाऊ शकते असं ते म्हणाले भारतीय मूळ असलेल्या लोकांनी परदेशात स्थार्यक होऊन र्वावध क्षेत्रांमध्ये केलेल्या कायाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं दरम्यान कद्र सरकारतफ आर्थिक क्षेत्रात करण्यात येणाऱ्या र्वावध सुधारणांमुळ देशात आमूलाग्र बदल होत असल्याचं त्यांनी सांगतलं नवभारताच्या र्नामतीमध्ये र्आनवासी भारतीयांनी देखील सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं

परकोय दूतावास तसंच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांना कर परतावा मागता यावा यासाठी जीएसटी कायद्यानुसार र्वाशष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेला असतो र्ववरणपत्र भरताना अशा क्रमांकधारक संघटनांची नांदणी जिथं झाला असेल त्या जागेचा उल्लेख होत असल्याचं अथमंत्रालयाच्या निदशनास आलं होतं

भीम यूपीआय एईपीएस आर्ाण एनईटोसी या र्डजिटल व्यवहारांच्या माध्यमांनी व्यक्तीगत र्आण व्यापारो डिजिटल देवाण घेवाणीचं एकूण तंत्रच बदलून टाकल्याचं इलेक्ट्रॉनक्स र्आण मार्माहती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी आज नागप्रातील पत्रकारांशी अनौपचारक संवाद साधला

कद्र सरकारतफ योजनांसाठी मिळालेला निधी तसंच राज्य सरकारतफ करण्यात आलेलो कामं आर्गण त्याच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला शेती क्षेत्रात शेतकरां अपघात र्वामा कृषी यांत्रिकांकरण सौर उजा प्रकल्प स्वयंर्चालत हवामान कद्र सुक्ष्म र्सिंचन योजना या र्आण इतर क्षेत्रांसंबंधी वर्षानहाय लाभार्था र्आण खचाच्या आकडेवारोबद्दल मार्गहती दिली

त्या धक्क्याची नोंद झालेलों नव्हती या भागात भीतीच वातावरण पसरलेलं आहे

वसमत कळमन्रो औंढा या तीन तालुक्यातील जवळपास बावीस गाना भूकंपाचे धक्के बसलेले असून नार्गारकांमध्ये भीतीचे वातावरण र्मनमाण झालेल आहे पांगरा र्शिंदे हे ग्रढ आवाजाच मुख्य कर्द्राबंदू असून त्याचा इतर गावांना धक्का बसत असतो

रार्मागरो नागपूर इथं सकल मराठा समाज य्वा कार्यकार्ारणीचे शिष्टमंडळान भेटून मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांना नागपूर इथ मराठा समाजातील विद्याथ्यासाठो वसतीगृह उपलब्ध करुन देण्याबाबतचे र्दाले उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूर इथ संपूण विदभातील शिक्षणासाठी विदयार्था येतात र्गारबीमुळ त्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येत असल्यामुळ तसच भाड्यान राहण्यास अडचणींचा सामना करावा लागतो अशा ववदयाथ्यासाठीं रोजगारासाठी स्थानांर्तारत होत असलेल्या मराठा समाजांच्या नागपूर शहरात शासनाच्या जागेवर सव र्स्रावधा असणार मराठा वसतीगृह उपलब्ध करुन दयाव अशी र्वनंती र्ननवेदनादवारे सकल मराठा समाज नागपूरच्या युवा कायकरणीन मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांना केला आहे

र्पाहल्या टप्प्यात जिल्ह्यातील र्वावध शाळा आाण द्रसऱ्या टप्प्यात अंगणवाडीमध्ये बालकांना लस देण्यात येणार आहे अवनी वााघणीच्या हत्येची सखोल चौकशी करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ र्आण र्अाधकाऱ्यांचा समावेश असलेला चार सदस्यांची एक र्सामती राज्य सरकारनं स्थापन केलो आहे प्रधान म्रख्य वनसंरक्षक एच पाटोल यांच्या नेतृत्वाखालोल या र्सामतीत भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य हबीब बिलाल वन्यजीव संवधन र्विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष र्आनश अर्घोरया र्आण र्आतारक्त प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा समावेश आहे

या प्रकरणात रूढ शिष्टाचार आर्आण आदश कायप्रणालोंचा वापर झाला को नाहो याबाबतची चौकशी हो र्सामती करून आपला अहवाल सरकारला सादर करोल असं याबाबतच्या प्रासद्धी पत्रकात म्हटलं आहे दरम्यान र्सामतीमध्ये नेमणूक केलेल्यामध्ये ज्यांनी अवनीच्या र्शिकारोची सुपारो दिलो त्यांनाच घेतल्याची टोका शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी केलो आहे मराठां नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आर्थण ज्येष्ठ अर्आभनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर आज दपारी शिवाजी पाक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले लालन सारंग यांचं काल प्रण्यात वृद्वापकाळानं र्निधन झालं होतं

बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बु गावापासून दोंड किर्लोोमटर अंतरावर असलेल्या वाडी वस्तीवर आतापयत र्वद्युतची व्यवस्था नव्हती

ग्रामपंचायतकडून एलईडी लाईट लावून नार्गारकांना ददवाळीची अनोखी भेट देण्यात आलों वाडी वस्तीवर एलईडीचा प्रकाश पोहचल्यान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ादसून आला आजहो अनेक भागात र्वदयूत र्दिवे लागत नसल्यानं रात्रीला अंधाराचा सामना नार्गारकांना करावा लागतो ग्रामपंचायतच्या चौदाव्या र्वित्त आयोगातून आर्माण काही पैशांची जुळवा जुळव करून र्विपराचा मळा आाण भोरकडे वाडी या भागात र्दवाळीच्या मुहूतावर एल ई डी लाईट लावले वाडी वस्तीत लाईट लागल्यान नार्गारकांना समाधान व्यक्त करून सरपंच र्विजया कोळसे यांचा सत्कार केला

राज्यात दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाच हजार शेतकरो कुटुंबांना भिवसेनेनं मदतीचा हात र् ादला आहे अमरावती बुलढाणा यवतमाळ परभणी औरंगाबाद अकोला र्हिगोली जालना जिल्हयातील कुटूंबांना गहू तांदूळ गोडतेल रवा डाळ अशा वस्तू आज पार्ठावण्यात आल्या

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार